मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत आपण त्यांना हा निर्णय सांगितला असल्याचं ते म्हणाले या वाढलेल्या कालावधीचं स्वरुप कसं असेल विविध परिक्षा मजूर आणि उद्योगधंद्यांसाठी काय करायचं याविषयी दोनतीन दिवसांत सांगू असं ते म्हणाले काही ठिकाणी संचारबंदी शिथिल करण्याविषयीही विचार करू मात्र जिथे गरज आहे तिथे ती अधिक कडक केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्यात मृत्युचं प्रमाण अधिक असून त्यात ज्येष्ठ आणि अनेक व्याधींनी त्रस्त लोक आहेत त्यामुळे यापुढच्या काळात घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी असं ते म्हणाले राज्यात कोरोना प्रसाराचा वेग काहीसा कमी राखता आला असला तरी गाफील राहून चालणार नाही सतर्क राहून कोरोनाविरोधातला हा लढा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संचारबंदीच्या काळात शेतीची कामे त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा प्रवठा सुरळित ठेवला जाईल असंही ते म्हणाले ही संचारबंदी वाढवली असली तरी या काळात आपण शिस्त पाळणं आवश्यक असून त्यावरच या संचारबंदीचा कालावधी अवलंबून आहे असंही त्यांनी सांगितलं सरकार या लढ्याची जबाबदारी घेत आहे आपणही खबरदारी घ्या असं आवाहन त्यांनी जनतेला केलं राजकारण आयुष्यभर करता येईल मात्र ही वेळ राजकारणाची नाही त्यामुळे आपलं सरकार कोरोनावर कोणतंही राजकारण करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

तशी विनंतीही या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत केली केंद्र सरकार या विनंतीवर सकारात्मक विचार करत असल्याचं अनेक मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर सांगितलं या काळात लोकांच्या सुरक्षिततेवर लक्ष देण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यावर आपण भर द्यायला हवा असंही त्यांनी बैठकीत सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं

त्याखालोखाल मध्य प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली ही बाब खरी आहे मात्र त्यामागे आपण मोठ्या प्रमाणात चाचण्या करत आहोत हे कारण असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे

राज्यातल्या कोरोनाबाधितांसाठी आता तीन प्रकारची रुग्णालयं असतील

राज्यात कोरोनाबाधितांवरचे उपचार आणि डॉक्टरांसाठी आवश्यक साधनं पुरेशा प्रमाणात आहेत असं त्यांनी सांगितलं टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्रालयानं खरीप हंगामात पिक काढणी आणि मळणी या संदर्भात काही प्रमाणित मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांना जारी केल्या आहेत तसंच शेतकऱ्यांच्या मलाची ने आण करण्यासाठी विशेष योजनाही मंत्रालयानं तयार केली आहे शेतकरी सहकारी संस्था यांना थेट शेतमाल खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत घाऊक स्वरूपात हा माल घ्यायला सांगितलं आहे

हाइड्रोक्सी क्लोरोक्वाइन हे औषधं स्वउपचार म्हणून न घेता केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यावं अशा सुचना सरकारनं दिल्या आहेत

कोरोना प्रसार रोखण्यासाठी घातलेले निर्बंध वेळेआधीच उठवले तर कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं आणि धोकादायक होऊ शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे बाधित देशांमध्ये हे निर्बंध टप्प्याटप्प्यानं विचापूर्वक शिथिल करण्यासाठीच्या धोरणावर संघटना विचार करत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे सध्या जगभरात कोरोनानं दगावलेल्यांची संख्या एक लाखावर गेली आहे

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या तसंच समतेच्या विचारासह सामाजिक परिवर्तनाची आणि प्रबोधनाची दिशा देणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र यांनी महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे जातीव्यवस्थेविरोधात त्यांनी दिलेला लढा आणि महिलांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी केलेलं कार्य कायम स्मरणात राहील अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी ट्विटरवरून आदरांजली वाहिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आहे त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहताना व्यक्त केला सर्वांनी आपापल्या घरात थांबूनच महात्मा फुले यांच्या विचारांचं कार्याचं स्मरण करावं जयंतीचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत असं आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीसीआय आणि पणन महासंघाच्या कापूस खरेदीला सरकारनं परवानगी दिली आहे त्यानुसार येत्या सोमवारपासून यवतमाळ जिल्ह्यात कापूस खरेदी सुरु होईल अशी माहिती शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली ही खरेदी सुरु करताना खरेदी केंद्रावर कामगारांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करावी

नवी मुंबईत तक्का गावातल्या एका इमारतीच्या गच्चीवर पार्टी करणाऱ्या भाजपा नगरसेवक अजय बहिरासह दहा जणांना काल रात्री पनवेल शहर पोलिसांनी अटक केली भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं केरळमधल्या श्री चित्रा तिरुनल वैद्यदीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेला कोरोनाबाधित रुग्णांवरच्या उपचारासाठी बऱ्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझमा वापरायच्या पद्धतीला परवानगी दिली आहे

याकरता बऱ्या झालेल्या रुग्णातल्या अँटीबॉडीज बाधित रुग्णात सोडल्या जातात